मोहंती यांनी आज सांगितलं ते प्ण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते बदलत्या युध्दप्रणालीमुळे लष्करापुढे अनेक नवीन आव्हानं आहेत त्या ृष्टीकोनातून लष्कराचं आधूनिकीकरण सुरु आहे यासाठी विविध देशातील लष्करी सरंचनेची माहिती घेण्यात येत असून प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधांचा समन्वय साधून देशाच्या संरक्षणविषयक गरजेन्सार नवीन थिएटर कमांड उभारण्यात येईल असं ते म्हणाले उदयोग जावडेकर उद्योग विद्यापीठ आणि प्रयोगशाळा एकत्र आल्यास शिक्षण क्षेत्रात प्रगती होऊ शकते असं प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण वन आणि अवजड उद्योग मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे

राजेश देशमुख यांनी आज सांगितलं

खाजगी शिकवणी प्ण्यापाठोपाठ आता पिंपरी चिंचवड शहरात खाजगी शिकवणी वर्ग आणि प्रशिक्षण संस्था सुरू करण्याला महापालिकेनं परवानगी दिली आहे मात्र प्रतिबंधित क्षेत्रात येणाऱ्या प्रशिक्षण संस्था आणि खाजगी शिकवणी वर्गांना परवानगी नसल्याचं पालिका आय्क्त श्रावण हर्डीकर यांनी आज स्पष्ट केलं मार्गदर्शक सूचना आणि नियमांचं पालन करत ही परवानगी देण्यात आली आहे

नेतार्जींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांचं स्मरण करण्यात आलं प्रदर्शन भिक्षेकर्याचे डॉक्टर म्हणून प्ण्यामध्ये कार्यरत असलेले डॉ अभिजीत आणि डॉ मनीषा सोनावणे यांनी राबवलेल्या प्नर्वसन कार्यक्रमात भिक्षेकर्यानी चितारलेल्या चित्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन आज राज्याचे त्रुंग प्रमुख डॉ विट्ठल जाधव यांच्या हस्ते झालं

कलाग्णांच्या माध्यमातून भिक्षेकर्याना समाजात नवीन स्थान निर्माण करून देण्याच्या या उपक्रमाम्ळे भिक्षेकर्यांमध्ये नक्कीच नवी उमेद निर्माण होईल असा विश्वास डॉ जाधव यांनी यावेळी व्यक्त केला

गट साखळी फेरीत पहिल्या सामन्यात तनिष जैन याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर अंबीशिअस क्रिकेट अकादमीने क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा सहा गडी राखून पराभव केला तर द्सऱ्या सामन्यात फलंदाज आदित्य लोंढेच्या वेगवान अर्धशतकी खेळीच्या जोरावर पीवायसी संघानं पूना क्लब संघावर तीन गडी राखून मात केली महिला क्रिकेट प्ण्यात सिंहगड रोड इथल्या मैदानावर सुरू असलेल्या जिल्हास्तरीय महिला प्रीमियर लीग स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघातील रीना मल्होत्रा हिनं केलेल्या गोलंदाजीसह मुक्ता मग्रे हिच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सिम्बा वॉरियर्स संघाने एचपी संघाचा तीन गडी राखून पराभव करत पहिला विजय नोंदवला एचपी च्या संजूला नाईक आणि प्रियांका घोडके यांची झंज अपयशी ठरली हवामान पुण्यात आज दिवसभर आकाश निरश्न होतं